स अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे यंदाचे उत्कृष्ट बालसाहित्य प्रस्कार जाहीर

राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते राज्यसभेत शेतकरी आंदोलनाबाबत भरपूर चर्चा झाली मात्र जास्तीत जास्त वेळा जे मुद्दे मांडले गेले ते आंदोलनासंदर्भातले आहेत पण आंदोलन कोणत्या मुद्याविरोधात आहे यावर मात्र सगळे गप्प आहेत आंदोलनाच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती तर चांगलं झालं असतं असं पंतप्रधान म्हणाले

कोविड प्रादुर्भावाचा सामना करण्यात भारतानं अनन्यसाधारण यश संपादन केलं असून कठीण परिस्थितीत देशाची एकता दिसून आल्याचं त्यांनी नमूद केलं सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्था पंतप्रधान विमा योजना किसान रेल्वे किसान उडान योजना यासह केंद्र सरकारच्या विविध योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला

ते काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते

आता अनेक राज्यांमधे शाळा आणि महाविद्यालयं पुन्हा सुरु होत असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारच्या समर्थनात करण्यात आलेल्या ड्वीट संदेशांची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत काही परदेशी कलाकांरानी शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यादाखल केलेल्या द्वीटसंदर्भात लता मंगेशकर सचिन तेंड़लकर सायना नेहवाल अक्षयकुमार आर्दींनी द्वीट करत शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं म्हटलं होतं

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोविडबाधा झाल्यानं त्यांच्यावर नागपुरातल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेत काँग्रेस पक्षानं या चौकशीची मागणी केली

मात्र मुंबईसाठी हे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत नव्या नियमावलीमुळे चटई क्षेत्र वापरावरील निर्बंध शिथिल झाल्यामुळे उत्तंग इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल सोलापूर इथं मराठा समाजातल्या मान्यवरांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसंच सारथी संस्थेबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करत मराठा समाजासाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकार बंद करत असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला

परभणी पुणे नागपूर नाशिक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे परभणी इथं काल आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

सुरेश सावंत अय्यूब पठाण संजय ऐलवाड बबन शिंदे सुनंदा गोरे विश्वास वसेकर वीरभद्र मिरेवाड स्नेहल डांगे आणि गायत्री सूर्यवंशी या मराठवाड्यातल्या साहित्यिकांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे

नागपूर जिल्ह्यात दररोज अडीचशे ते तीनशे कोविड रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर या पथकानं काल सकाळी नागपूर विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी आणि त्यानंतर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दरद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली पथकानं विदर्भातल्या चार जिल्ह्यांबाबत नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर तसंच अमरावती विभागीय यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन तर जालना आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

त्यासाठी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या वादग्रस्त पर्यावरण नेत्या ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे

या व्याख्यानमालेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचं कैफी आजमी आयडिया ऑफ इंडियाचा प्रभावी भाष्यकार आणि साहिर लुधियानवी प्रेम आणि क्रांतीचा अजोड शायर या दोन विषयांवर व्याख्यान होणार आहे दोन्ही दिवशी सायंकाळी सहा वाजता नांदेड इथल्या कुसुम सभागृहात ही व्याख्यानं होणार असल्याचं रूपवेध ग्रंथालयाचे प्रमुख दीपनाथ पत्की यांनी सांगितलं

जिल्ह्यातल्या काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध तर काही ठिकाणी अटीतटीची लढत झाली

वेरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कुसुमबाई मिसाळ आणि उपसरपंचपदी विजय राठोड यांची निवड करण्यात आली आहे जोगेश्वरी ग्रूप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गजानन बोंबले तर उपसरपंच पदी प्रवीण दबिले यांची बिनविरोध निवड झाली

विपीन इटनकर यांनी केलं आहे

यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गावांचाही समावेश आहे यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते कॅच द रेनच्या बोधचिन्हाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं

एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज अंतर्गत परभणी इथल्या सात विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह अवकाशात झेपावले तामिळनाडूत रामेश्वरम इथं झालेल्या या प्रक्षेपण कार्यक्रमात परभणीतल्या केएनपी इन्स्टिट्यूटच्या सात बालवैज्ञानिकांनी सहभाग नोंदवत जागतिक विक्रमाला गवसणी घातली

संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले

राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत वन विभागाच्या मदतीने स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गांची माहिती घेण्यात यावी आणि वन विभागाच्या साह्यानं स्थलांतरित तसंच वन्य पक्ष्यांचे नमुने घ्यावे असे निर्देशही भारूड यांनी दिले आहेत

नवापूर तालुक्यात आठ पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांचे अहवाल बाधित आले आहेत

संबंधितांना तातडीने अटक करावी कार्यालयीन कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशासकीय संरक्षण द्यावं आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत